यावर न्यायालयानं सद्यस्थितीची माहिती देणारं शपथपत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मराठा आरक्षण लागू करण्यात आल्यानं ते यावर्षी लागू करण्यात येणार नाही असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता सर्वोच्च न्यायालयानंही त्यावर शिक्कामोर्तब केलं होतं मात्र त्यानंतर राज्य सरकारनं अध्यादेश जारी करून हे आरक्षण लागू केलं होतं

देशमुख हे भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे विधान परिषदेतली ही जागा रिक्त झाली होती येत्या अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी या जागेची पोटनिवडणूक होणार आहे

दरम्यान या प्रकरणात निवडणूक विभागानं केंद्र निहाय अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महारिझल्ट डॉट एनआयसी डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एचएसएसीरिझल्ट डॉट एमकेसीएल डॉट ओआरजी या संकेतस्थळावर आज द्पारी एक वाजेनंतर निकाल पाहता येतील

मंबईत रस्ते रेल्वे मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा त्यांनी दरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला आणि विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला

निवडून आल्यानंतर प्रथमच काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली

या प्रकल्पाचं लवकरच भूमीपूजन होणार असून हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली

सिडको एन पाच इथल्या जलकंभावर नागरिकांनी पाण्यासाठी केलेल्या आंदोलनावेळी पाणी प्रवठा विभागाचे उपअभियंता के एम फलक यांना मारहाण केली होती या आंदोलनात अधिकारी कर्मचारी काळ्या फिती लावून सहभागी झाले होते या सर्वांनी पालिका आयुक्त निप्ण विनायक यांचीही भेट घेतली दरम्यान महापौर नंद्कुमार घोडेले यांनी सुरक्षेची काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं

ग्रामीण तसंच शहरी भागात लोक दुष्काळाने त्रस्त आहेत शहरातही लोक जलकुंभांवर आंदोलन करत आहेत याकडे लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात प्रातन नहर ए अंबरीचं संवर्धन करावं दुष्काळग्रस्तांना पीकविमा राशनचं धान्य आदी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी भाकपतर्फे करण्यात आली

राजूर रस्त्यावर काल झालेल्या या भीषण अपघातात योगेश बोडखे हा तरुण जागीच ठार झाला तर त्याची पत्नी पूजा हिचा औरंगाबादला उपचारासाठी घेवून जाताना रस्त्यातच मृत्यू झाला मयत दोघेही भोकरदन तालुक्यातल्या जानेफळ मिसाळ इथले रहिवासी आहेत दरम्यान पोलिसांनी टिप्पर चालकास ताब्यात घेतलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

खंडू पुजारी असं या तलाठ्याचं नाव आहे रविवारी मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गंगाधर आकमार असं या शेतकऱ्याचं नाव असून ते रविवारी शेतात मशागतीची कामं करत असताना त्यांना रक्ताची उलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला सायंकाळनंतरही आकमार हे घरी परतले नसल्यानं कुटुंबीयांनी शेतात शोध घेतला असता ही घटना निदर्शनास आली हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत उष्माघातानं मृत्यूची ही किमान पाचवी घटना आहे

जूनअखेरपर्यंत शिल्लक पाणीसाठा पुरवण्यासाठी हिंगोली नगरपालिकेनं हा निर्णय घेतला आहे पाऊस लांबला तरी शहराच्या पाणीप्रवठ्यात खंड पडणार नाही असं नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे

सिंह यांनी शहरातल्या सर्व कोचिंग क्लासेस अभ्यासिका वसतिगृह यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला

माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आमदार अमित देशमुख आणि अदिती देशमुख यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलं